राष्ट्रपती रामनाथ कोविंद त्यांना आणि मंत्रिमंडळातल्या तिर सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील हा कार्यक्रम संध्याकाळी सात वाजता होणार आहे पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर लगेच द्स यांदा निवड होणारे मोदी हे पहिलेच भाजपा नेते आहेत विविध देशांचे राष्ट्राध्यक्ष प्रधानमंत्री आणि विशेष दूत या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत बिमस्टेक राष्ट्रांच्या सदस्यांना देखील या सोहळ्याचं निमंत्रण आहे बांग्लादेश श्रीलंका किर्गीज प्रजासत्ताक आणि म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष मॉरिशस नेपाळ आणि भूतानचे प्रधानमंत्री तसंच थायलंडचे विशेष दूत या कार्यक्रमाला उपस्थित राहतील काँप्रेस अध्यक्ष राहूल गांधी आणि यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याबरोबरच विविध राज्यांचे मुख्यमंत्री शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दुपारी चार ते रात्री नऊ या वेळात दिल्लीतल्या अनेक रस्त्यांवरची वाहतूक बंद असेल दरम्यान भाजपा नेते नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी राजघाट ॐ जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली मोदी यांनी सदैव अटल समाधी ि ं जाऊन माजी प्रधानमंत्री दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनाही आदरांजली वाहिली यावेळी भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि अनेक भाजपा नेते उपस्थित होते त्यानंतर राष्ट्रीय युद्धस्मारकाला भेट देऊन मोदी यांनी हुतात्म्यांना अभिवादन केलं नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याचं आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून थेट प्रसारण केलं जाणार आहे याशिवाय सोहळ्याआधी संध्याकाळी साडेसहा वाजता एक विशेष कार्यक्रमही प्रसारीत केला जाणार आहे हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या राजधानी आणि देशभरातल्या एफ

रेनबो वाहिन्यांवर ऐकता येईल

कोणत्याही वृत्तवाहिनीवर चर्चा किंवा वादविवाद कार्यक्रमासाठी आपले प्रवक्ते न पाठवण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे नुकत्याच झालेल्या निवडणुकीत झालेला पराभव आणि काँग्रेस अध्यक्षपदावरुन दूर होण्याचा राहूल गांधींचा निश्चय या पार्श्वभूसीवर पक्षानं हा निर्णय घेतला आहे काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी ट्वीटरवर ही माहिती दिली

त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षासाठी हे आरक्षण लागू करता येणार नाही जोपर्यंत अतिरिक्त जागा वाढवल्या जात नाहीत तोपर्यंत खुल्या वर्गासाठी विरांच्या कोट्यातून दहा टक्के आरक्षण देता येणार नाही असंही न्यायालयानं पुढे स्पष्ट केलं राज्यसरकारनं दहा टक्के आरक्षण चालू शैक्षणिक वर्षाकरता लागू केलं होतं त्या निर्णयाला काही विद्यार्थ्यांनी न्यायालयात आव्हान दिलं होतं मुंबईतल्या नायर रुग्णालयातल्या डॉ पायल तडवी आत्महत्या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत तडवी कुटुंबीयांनी आज वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली

पायल तडवी आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांचे प्रवक्ते मंजुनाथ शिंगे यांनी दिली

म्हाडाच्या नाशिक मंडळातील नाशिक शहराबरोबरच धुळे आणि श्रीरामपूर शिल्या घरांचा या योजनेत समावेश आहे

तिरोडा रेल्वे स्थानकाजवळ आज पहाटे तीन वाजता ही आग लागली या आगीत जीवितहानी झालेली नाही अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास गवते यांनी दिली